भारत वेस्था डिज दरम्यान तिसरा आणि अंतिम एकदिवसीय सामना कक्रि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी थोड्याच वेळात नवी दिल्लीच्या रामलीला मैदानात उपस्थितांना संबोधित करणार आहेत

नागरिकत्व सुधारणा कायद्याबाबत जनतेला योग्य महिती मिळावी तसंच विरोधी पक्ष पसरवत असलेली खो ी माहिती उघड व्हावी या उद्देशानं भाजपानं जनसंपर्क कार्यक्रम घोषित केला आहे भाजपाचे कार्यकारी अध्यक्ष जे

नड्डा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला

नागरीकत्व सुधारणा विधक्काला होत असलस्था विरोधाच्या पार्श्वभूमीवर भारतीय तंत्रज्ञान संस्था भारतीय व्यवस्थापन संस्था आणि विद्यापीठातल्या विद्यार्थ्यांकडून सोशल मीडियावर प्रसारित करण्यात आलख्खा मजकुराची तपासणी करण्यास सांगण्यात आलं नसल्याचं मनुष्यबळ विकास मंत्रालयानं स्पष्ट कलि आहा अशाप्रकारचक्रिल्याही प्रकारचक्रिदेश दिलक्रिनिसल्याचं एका ट्वीटच्या माध्यमातून मंत्रालयानं म्हटलं आहा अरकारनं शिक्षण संस्थांमधल्या विद्यार्थ्यांच्या सोशल मीडियातील मजकुरावर नजर ठक्षियाचविदेश दिल्याचं वृत्त प्रसारमाध्यमांमधून प्रसारित करण्यात आलं होतं

मुंबईतल्या दादर रस्त्रिस्थिनकाबाहर क्राल संध्याकाळी शक्की नागरिकांनी एकत्र यस्तिन नागरीकत्व सुधारणा कायद्याला समर्थन दिलं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना समर्थन दक्षिया घोषणाही यावळी दक्षित आल्या या रॅलीचक्रियोजक संविधान सन्मान मंचानं नागरिकांना शांतता राखण्याचं आवाहन कलि मेघालयाची राजधानी शिलॉग क्रिं आज सकाळपासून संचारबंदी उठवण्यात आली नागरिकत्व सुधारणा कायद्यावरुन शहरातल्या कोणत्याही भागात कसालाही हिंसाचार अथवा जाळपोळीची घ ज्ञा नोंदवण्यात आली नाही स्थानिक बाजारात जीवनावश्यक वस्तू तसंच नाताळच्या भे वस्तूंचा खरेदीसाठी नागरिकांनी गर्दी केली

युवकाच्या व्यक्तित्व विकासाला चालना देऊन देश घडवण्यात त्यांचा सहभाग वाढावा या उद्देशानं युवा क्रीडा व्यवहार मंत्रालय विविध उपक्रम राबवत आहे

विविधतेतून एकता आणि राष्ट्रीय एकात्मतेची भावना वाढावी यासाठी नेहरू युवा केंद्र संघ ज्ञा संपूर्ण वर्षभर युवा एक भारत श्रेष्ठ भारत या कार्यक्रमाचं आयोजन करत आहे

परराष्ट्रमंत्री डॉक्टिरे एस जयशंकर आजपासून दोन दिवसांच्या विणच्या दौ यावर आहेत

मोनिषा घोष यांची नियुक्ती झाली आहाऱ्या डॉ एरीक बर्गर यांची जागा घरीील या पदावर नियुक्तीहोणाऱ्या त्या भारतीय वंशाच्या पहील्या अमरिक्रिन महीला अधिकारी ठरल्या आहस्त एफसीसीचछित्यक्ष भारतीय वशाचाअमरिकन नागरीक अजित पै आणि संस्थछिठी त्या अभियांत्रिकीशीसंबंधित मुद्द्यांवर सल्लागार म्हणून काम पहाणार आहेत

क्युबाचरिष्ट्रपती मायग्वस्तीडायज कॅनल यांनी मॅन्युअल मार्रीीक्रूझ यांची क्बुबाच्या प्रधानमंत्रीपदी निवड क्ली आहा

नाणेफेक जिंकून भारतानं क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे

आकाशवाणीच्या राजधानी एफ